जीएसटी वस्तु आणि सेवा कराच्या आज होणाऱ्या बैठकीत या कराच्या अंमलबजावणीनंतर महसुलात आलेली तुट भरून काढण्यावर चर्चा करण्यात येणार आहे

राज्यांच्या जी एस टी महसुलातली तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार कायदेशीर रित्या बांधील नसल्याचं ऍटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी यापूर्वी सांगितल होतं केंद्रांनं ही तूट भरून काढण्यासाठी मार्च महिन्यात बाजारातल्या उधारीच्या वैधतेसंदर्भात ऍटर्नी जनरल यांचं मत मागितलं होतं

नीट राष्ट्रीय चाचणी आयोगाने काल नीट परीक्षेसाठी लागणारं प्रवेश पत्रक आपल्या संकेतस्थळावर जारी केलं

या परीक्षेसाठी उमदेवार आपलं प्रवेश पत्रक एन टी ए नीट डॉट एन आय डॉट इन या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात

सुरक्षेचे सर्व उपाय घेऊनही आताच्या परिस्थितीत या परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो असं राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर सी विजयभास्कर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन सिंघ यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात येईल

सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

अश्वथनारायण यांनी काल केली

संक्रमित रुग्ण संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची ही संख्या तीन पटीने अधिक आहे

तपासणी संख्येत वाढ होताना कोरोना संक्रमणाच्या दरात घट होत आहे

नवी दिल्लीत मार्च महिन्यात झालेल्या वादग्रस्त तबलीघी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावरून हे खटले दाखल करण्यात आले होते तर यातील विदेशी नागरिकांवर व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला होता हरयाणा हरयाणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काल केवळ तीन तासाचं काम होऊन अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांना कोरोना संसर्ग झाला असल्यामुळे त्यांच्या अनुस्पस्थितीत उपाध्यक्ष रणवीर गंगवा यांनी कालच्या सत्राचं संचालन केलं या सत्रादरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी दोन वेळा सभात्याग केला मिझोरम निवडणुका मिझोरममध्ये आज ग्रामीण आणि स्थानिक परिषदांच्या निवडणुका होत आहेत

याच अनुषंगाने महाराष्ट्र गोवा आणि झारखंड राज्यांच्या रिजनल आउटरीच ब्युरो मार्फत काल गोवा आणि झारखंड सांस्कृतिक धाग्यांची विण अर्थात विव्हिंग कल्वरल थ्रेड या विषयावरचं एक वेबिनार आयोजित करण्यात आलं होतं या वेबिनारमध्ये दोन्ही राज्यातील विख्यात आणि ज्येष्ठ लेखक कलाकार आणि बुद्धिवाद्यांनी सहभाग घेतला

त्यांच्या द डिस्क्म्फर्ट ऑफ इव्हिनिंग या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे

द नेदरलँड्सच्या ग्रामीण भागातील एका शेतकरी मुलीची आणि तिच्या कर्मठ खिश्वन कुटुंबाची कहाणी या कादंबरीत चितारली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पुरातन वास्तूंच्या जतन आणि आणि नोंदणी प्रक्रियेत सुलभता आणि बळकटी देण्याच्या आवाहनानुसार मंत्रालयाने हे पूल उचललं असल्याचं संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रह्नाद सिंग पटेल यांनी व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे मध्यप्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यात ही नवीन मंडळे स्थापन करण्यात आली आहेत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार